कोरोनाच्या महासाथीमुळे संकटात सापडलेल्या समाजाच्या सर्वच घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारने मांडला असून त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे आपण अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केली ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनीही या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे केंद्रीय अंदाजपत्रकात मांडण्यात आलेले जून्या गाड्या भगारात काढण्याच्या धोरणाचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ने स्वागत केलं आहे

आज सादर झालेलं केंद्रीय अंदाजपत्रक हे शिक्षण क्षेत्रासाठी ऐतिहासिक अंदाजपत्रक आहे अशी प्रतक्रिया सिंबायोसिस शिक्षण संस्थेच्या संचालिका विद्या येरावडेकर यांनी व्यक्त केली अंदाजपत्रकात उच्चशिक्षण आणि कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे

यापुढे त्यांना पेन्शनच्या माध्यमातून होणाऱ्या मिळकतीवर इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागणार नाही तसेच पेन्शनमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर यापुढे कोणताही कर लावला जाणार नसल्याची तरतूद केली आहे

या अंदाजपत्रकात परवडणाऱ्या गृह प्रकल्पांना सुद्धा सवलत दिली गेली याचा फायदा विकासकांना होईल असंही चितळे म्हणाले

शाळा सुरु झाल्या असल्या तरी अद्याप कोरोनाचे संकट टळलेले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी आणि सुरक्षिततेच्या त्रिसूत्रीचे पालन करावं असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं

उर्वरीत बालकांना पुढील पाच दिवसांत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ

शहरातील सहा मीटर रुंदीचे रस्ते गरज असलेल्या भागातच नऊ मीटर करण्यात येतील सरसकट रस्ते रुंदीकरण केले जाणार नाहीअसंही ते म्हणाले

पीवाय सी जिमखाना डेक्कन जिमखाना पूना क्लब आणि व्हेरोक अकादमी या मैदानावर हे सामने खेळले जाणार आहेत हुवामान प्णे आणि परिसरात आज आकाश अंशत ढगाळ असून हवेत गारठा आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत

कोरोनाविरुद्धचा हा लढा यापुढेही यशस्वीपणे सुरुठेवण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार